यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील मूलींना त्यांच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्वाला सलाम केला आहे यासाठी केंद्र सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले असून शिक्षण प्रवेश आरोग्य सेवा आणि लैंगिक संवेदनशीलता सुधारण्यासह मुलींच्या सबलीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे मुलींच्या सबलीकरणासाठी आणि त्यांना प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्यासाठी त्यांना संधी प्राप्त करून देण्यासाठी काम करीत असलेल्या सर्वांचे विशेष कौतुक करण्याचा दिवस असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे दरम्यान या दिनानिमित्त सुरु करण्यात आलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज पाच वर्षे पूर्ण झाली

या योजनेद्वारे समन्वयित आणि एकसंध प्रयत्नांद्वारे मुलींचे शिक्षण आणि सहभाग याची खात्री देता येते

दरम्यान या योजनेमुळे शाळांमध्ये मुलींची नोंद वाढली असून लिंग गुणोत्तरात अभूतपूर्व सुधारणा झाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे मुलींना स्वावलंबी बनवण्याच्या सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार देखील शहा यांनी केला आहे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी देखील देशभरातल्या मुलींना यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

संयुक्त कार्यकारी गट आणि संयुक्त सुकाणू समितीच्या शेवटच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा या समितीनं घेतला

भारत आणि बांगलादेश यांच्यात विविध परस्परसंबंधांद्वारे ऊर्जा व्यापारावर सविस्तर चर्चा झाली ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढविण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली

भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो देशातील मतदार सशक्त सतर्क सुरक्षित आणि जागरूक करणे हा यावर्षीचा विषय आहे देशभरातील मतदारांना जागरूक करणे त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे नवीन मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे आणि जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करणे हे या दिनाचे महत्त्व आहे या निमित्ताने नवी दिल्ली येथे होणा या राष्ट्रीय कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

चीनच्या सर्वोच्च विधानमंडळातील नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीने काल हा कायदा मंजूर केला या कायद्यामुळे सागरी हद्दीच्या मुद्यावरून शेजारी देशांशी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे

पूर्व चीन समुद्रात जपान आणि दक्षिण चीन सागरातील अनेक आग्नेय आशियाई देशांसमवेत चीनचा सागरी सार्वभौमत्व वाद आहे

दुचाकी इ रिक्षा आणि ऑटो रिक्षा यांना यामधून सूट दिली जाणार आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश आज आपला स्थापना दिन साजरा करीत आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेत आल्यानंतरच हा दिवस साजरा करण्यास सुरवात झाली

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेत्यांनी उत्तर प्रदेशमधील रहिवाशांना यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत उद्घाटन तेलंगणच्या मेडक जिल्ह्यातील तुनिकी भागात काल कृषी विज्ञान केंद्राच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलं कृषी विज्ञान केंद्राची नूतन इमारत शेतक यांना पिकांच्या प्रमाणात वाढ करण्यात तसेच कृषीविषयक शोध आणि वास्तविक आणि स्थानिक विषयांमध्ये मदत करेल अशी माहिती जी किशन रेड्डी यांनी ट्वीटरद्वारे दिली या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भैयाजी जोशी सह सर कार्यवाह भागैया आणि अन्य मान्यवर उपस्थित होते

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत यावेळी ज्येष्ठ अभिनेते बिस्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनलिटी ऑफ द इअर या पुरस्कराने गौरवलं जाणार आहे भारतीय पॅनोरामामधील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांसह विविध विषयावरील चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आले तर इतर श्रेणींमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा उत्सव कॅलेडोस्कोप जागतिक पॅनोरामा आणि इतर विशेष चित्रपट प्रदर्शित करण्यात आले जम्मूकाश्मीर हिमवर्षाव जम्मू काश्मीर मधील श्रीनगर मंडी तसंच पूंछ जिल्ह्यात काल जोरदार हिमवृष्टी झाली परिणामी रस्ते आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली मंडी भागात सहा इंच बर्फवृष्टीझाली काल आणि आज सकाळी सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती आजच्या दुपारपर्यंत सामान्य विमानसेवा पुन्हा सुरू होईल असं श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिका यांनी सांगितले आहे

नमस्कार